लसीकरण मोहीम सुरळीत आणि व्यवस्थितपणे राबवण्यासाठी सर्व सरकारांनी एकत्र काम करावं लागेल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली

महाराष्ट्रात लसीकरण आणि तिचे वितरण यासाठी एक कृती गट स्थापन करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिली

ब्राह्मोस ब्राह्योस या स्वनातित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कारनिकोबार बेटांवरून घेण्यात आली

हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणारा भक्कम आधार पुण्यातल्या संशोधन संस्थेनं दिला आहे त्याबाबतचा हा वृत्तांत

संशोधन आणि विकास संस्था ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची एक प्रयोगशाळा आहे ब्राम्होस हे जगातील अतिवेगवान क्षेपणास्त्र असून ते जमिनीवरून युद्ध नौका पाणबुडी आणि लढाऊ विमानातून डागता येतं

ब्राम्होस क्षेपणास्त्रामध्ये पण अनेक बदल झाले ते वेळोवेळी विकसित करण्यात आल पण ते डागण्यासाठी लागणाऱ्या प्लॅटफॉर्मध्ये फारसे बदल करावे लागले नाहीत

ब्राम्होस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रयत्नांतून तयार केलेलं क्षेपणास्त्र असून त्याचा वेग स्वनातीत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे पुणे

धान उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला केवळ ऑनलाईन खरेदी होणाऱ्या धानासाठीच ही रक्कम मिळेल

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू परिषदेच्या एका सत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहेत सुदृढ लोकशाहीसाठी विधिमंडळ अधिकारी वर्ग आणि न्यायापालिकेमधला समन्वय अशी यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली राज्य घटनाकर्त्यांनी पक्षीय विचारधारा आणि व्यक्तिगत मत आणि मतभेद यांच्या पलीकडे जाऊन राज्यघटना तयार केली मात्र अनेकदा लोकशाही मूल्यांना धक्का देण्याचे प्रयत्न होत असल्याचं दिसत अशावेळी पीठासीन अधिकाऱ्यांची वाढती जाबाबदारी आणि अधिक सक्रीय भूमिका याविषयी या परिषदेत उहापोह होणार असल्याचं बिर्ला म्हणाले

या एप्सच्या माध्यमातून राष्ट्राचं सार्वभौमत्व अखंडता सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचवली जात आहे अशी माहिती मिळाल्यानंतर ईलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला

पटेल काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल उप राष्ट्रपती एम वेंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे पटेल यांनी अनेक वर्षे समाजाची सेवा करण्यात आपलं आयुष्य व्यतीत केलं असं मोदी यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे